तसेच सॅनिटरी नॅपकिन्स राख्या देवतांच्या दगडी आणि लाकडी मूर्ती आणि साल वृक्षाची पानं या वस्तुंना कर माफ केला आहे

काँग्रेस अध्यक्ष राहल गांधी यांनी संसदेची दिशाभूल केल्याचा आरोप करुन भाजपाच्या चार खासदारांनी हक्कभंग नोटीस बजावली आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांच्यावर गांधी यांनी खोटे आरोप केले असं सांगत भाजपा खासदार निशिकांत दुबे अनुराग ठाकूर दुष्यंत सिंग आणि प्रल्हाद जोशी यांनी सभापतींकडे नोटीस दिली आहे लोकसभेत अविधास ठरावाच्या चर्चेनंतर राहुल गांधी यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची गळाभेट घेतल्यानं चांगला संदेश गेला आहे असं राष्ट्रवादी काँप्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलं आहे ते काल मुंबईत पक्षाच्या संमेलनात बोलत होते राजकीय मतभेद असले तरी सर्वांनी देशाच्या प्रगतीसाठी एकत्र यावं ह एक चांगला संदेश असल्याचं ते म्हणाले नरेंद्र मोदी परदेशात जातात तेव्हा ते देशाचे प्रधानमंत्री आणि आमचे प्रतिनिधी असतात त्यामुळे त्यांनी परदेशी भूमीतून देशातल्या राजकीय विरोधकांवर टीका करणं अयोग्य आहे असं पवार यांनी सांगितलं मराठा समाजाच्या मागण्या शासन पूर्ण करत असून पंढरपूर मधल्या मुख्यमंत्र्यांच्या शासकीय महापूजेला विरोध करू नये असं आवाहन महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे